नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना एका शानदार सोहळ्यात पद आणि गोपनियतेची शपथ दिली

महाराष्ट्रातल्या सात खासदारांना मंत्रीमंडळात स्थान मिळालं असून यामध्ये चार कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे शिवसेनेचे अरविंद सावंत अकोल्याचे संजय धोत्रे यांचा नव्याने मंत्रीमंडळात समावेश झाला आहे तर मराठवाड्यातून जालन्याचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना संधी मिळाली आहे मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काल राजनाथ सिंग अमित शहा नितीन गडकरी डी

सदानंद गौडा निर्मला सीतारमण रामविलास पासवान नरेंद्र सिंग तोमर रवीशंकर प्रसाद हरसिमरत कौर बादल थावरचंद गेहलोत माजी परराष्ट्र सचिव सुब्रह्मण्यम जयशंकर डॉ रमेश पोखरियाल निशंक अर्जुन मुंडा स्मृती इराणी डॉ हर्षवर्धन प्रकाश जावडेकर पियुष गोयल धर्मेंद्र प्रधान मुक्तार अब्बास नक्की प्रल्हाद जोशी डॉ

स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री म्हणून संतोषकुमार गंगवार राव इंद्रजित सिंग श्रीपाद नाईक डॉ जितेंद्रसिंग किरण रिजीजू प्रल्हादसिंग पटेल आर

सिंग हरदीपसिंग प्री मनसुख मांडवीय यांनी शपथ घेतली तर राज्यमंत्री म्हणून फग्गनसिंह कुलस्ते अश्विनीकुमार चौबे अर्जुन राम मेघवाल व्ही

सिंग कृष्णपाल गुर्जर रावसाहेब दानवे गंगापूरम किशन रेड्डी पुरूषोत्तम रूपाला रामदास आठवले साध्वी निरंजन ज्योती बाबूल सुप्रियो संजिवकुमार बलियान संजय धोत्रे अनुरागसिंग ठाकूर अंगाडी सुरेश चन्नबसप्पा नित्यानंद राय रतनलाल कटारिया व्ही मुरलीधरन रेणुका सिंग सरूता सोम प्रकाश रामेश्वर तेली प्रतापचंद्र सारंगी कैलास चौधरी आणि देबश्री चौधरी यांनी शपथ घेतली

चालू वर्षात आरक्षण लागू करण्यासाठी अतिरिक्त जागा वाढवण्याची गरज आहे जो पर्यंत भारतीय वैद्यकिय परिषद जागा निर्माण करत नाही तो पर्यत सध्याच्या उपलब्ध जागांसाठी आरक्षण देता येणार नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे

दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी सद्य राजकीय परिस्थितीवर सुमारे एक तास चर्चा झाली काँग्रेस अध्यक्षपदावरुन द्र होण्याचा राहूल गांधींचा निश्चय असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या पदावर कायम राहावं असं पवार यांनी त्यांना सूचवल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे पवार यांची भेट घेतल्यानंतर गांधी यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली दरम्यान कोणत्याही वृत्तवाहिनीवर चर्चा किंवा वादविवाद कार्यक्रमासाठी आपले प्रवक्ते न पाठवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एका संदेशात ही माहिती दिली

पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत तडवी क्टंबीयांनी काल वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

पायल तडवी आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यानं दिली आहे

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते राज्य शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशन संयुक्तरित्या सुदृढ महाराष्ट्र बनविण्याचं कायं करत असल्याची माहिती बडोले यांनी दिली शाळांच्या परिसरात मिळणारा पेन हक्का बंद करण्याचे काम राज्य शासन करीत असून भविष्यात संपूर्ण शाळा या तंबाखूमुक्त करण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं

येत्या एक ज़ुलैला या थकबाकीचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ चाळीसाव्या षटकात सर्वबाद झाला

या स्पर्धेत आज नॉटिंगहॅम इथं वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे

जिल्ह्यातल्या पाणी टंचाई निवारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार हे टँकर्स प्रवण्यात आले असून आणखी नऊ टँकर्स लवकरच उपल्ब्ध करुन दिले जाणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं

या थकबाकीसंदर्भात कारखान्याला चार मे रोजी नोटीस बजावण्यात आली होती मात्र या नोटिसला कारखान्याकडून प्रतिसाद न आल्यामुळे उपविभागीय अधिकारी व्ही

कोळी यांनी काल ही कारवाई केली

अपघाताचा गुन्हा दाखल न करता जप्त वाहन परत करण्यासाठी वाहनधारकाकडून जगधने यानं ही लाच मागितली होती